ते काल वर्ध्यात सेवाग्राम इथं महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते महात्मा गांधीजींच्या जीवनातून नीतिमूल्य करुणा तसंच पददलितांची सेवा आणि सन्मान करण्याची तत्वं अंगीकारण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना केलं तत्पूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी सेवाग्राममध्ये बापूकुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली

आश्रमातल्या खादी प्रकल्पाला राष्ट्रपतींनी भेट दिली तसंच आश्रम परिसरात वृक्षारोपणही केलं दरम्यान काल सायंकाळी राष्ट्रपतींनी मुंबईत राजभवन परिसरात उभारलेल्या जल किरण अतिथीग़हाचं उद्घाटन तसंच ऐतिहासिक तोफांसमोर कोनशिलेचे अनावरण केलं आज राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन तसंच जल भूषण या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पायाभरणी होणार आहे

या बाबतीत अजून जाग्रती होण्याची गरज न्यायमूर्ती बोबडे यांनी व्यक्त केली

मुंबईत पहिल्या मराठी सोशल मिडिया संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत होते माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहे तसंच या माध्यमांमुळे जगभरातले मराठी बांधव एका व्यासपीठावर आले आहेत त्यांची मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे असंही तावडे यावेळी म्हणाले

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयक्रमार रावल यांच्या उपस्थितीत ही वाहनं प्रग्रस्त भागांकडे रवाना झाली दरम्यान सांगली जिल्ह्यात स्वच्छतेच्या कामाची गती वाढवण्याचे निर्देश प्ण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले प्राचं पाणी आलेल्या भागातल्या पूररेषा खूणेची कामं त्वरित करण्याच्या सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी पुरामुळे बाधित झालेल्या घरांचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली असून नेमून दिलेल्या भागातल्या घरांचं परीक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिऱ्यांनी दिल्या

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली

महालक्ष्मी सह्याद्री आणि कोयना एक्सप्रेस गाड्या प्रन्हा सुरू झाल्या आहेत

स्वातंत्र्यादिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी प्लास्टिकमुक्तीचं आवाहन केलं होतं त्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानत प्लास्टिकचं उत्पादन विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली महाराष्ट्रासह वीस राज्यांनी प्लास्टिक बंदी लागू केली आहे याकडेही आदित्य यांनी लक्ष वेधलं एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदीमुळे कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला

त्यात एक सैनिक हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं यात पाकिस्तानच्या काही चौक्या उध्वस्त झाल्या तर काही सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे

तेजस्वीनी बडीचर्चा यासारखे त्यांचे कार्यक्रम गाजले केंद्र सरकारच्या नारी शक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे तिघे कोल्हापूरमध्ये कसबा बावडा इथं राहत होते त्यांच्या सोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे

काल सकाळी हा अपघात झाला अपघातात मयत झालेले दोघे जालन्याचे रहिवासी होते

जायकवाडी धरणातून सध्या नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे हे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मूलं पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता एक जण वाहून गेला तर दसऱ्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं

काल सायंकाळी हिंगोली इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

काल एका मराठी व्रत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे मत नोंदवलं पक्षानं उमेदवारी दिल्यास मुक्ताईनगर मतदार संघातूच विधानसभेची निवडणूक लढवू असं खडसे यांनी नमूद केल

पक्षाचे मुख्य प्रवक्ते ललित अहिरे पाटील यांनी काल याबाबत पत्रक जारी केलं मराठा क्रांती मोर्चामध्ये बलिदान दिलेल्या दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी साईनाथ यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं माध्यमांनी वार्तांकन करतांना सत्यता पडताळून लिखाण करण्याचं आवाहनही खोतकर यांनी केलं पी साईनाथ यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून पीक विमा योजनांचा खासगी कंपन्या आणि बँकांनाच फायदा होतो असं मत व्यक्त केलं आज या संमेलनाचा समारोप होणार आहे

औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ

नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोकुलवार यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून त्यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे